यावेळी पंतप्रधान मोदी मालदीव सरकारसोबत पायाभूत सुविधा आरोग्य क्षेत्र देवाणघेवाण आणि म्न्ष्यबळ विकाससारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत

आयोगानं वर्मा यांच्यावरील आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करून सदर अहवाल बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे वर्मा यांच्यावरील आरोपांबाबत सदर अहवाल संमीश्र असून याबाबत आणखी चौकशीची गरज असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे केरळमधल्या शबरीमाला अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या हिंद ऐक्य वेदी या संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा के पी शशिकला यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली या अटकेच्या निषेधार्थ शबरीमाला कर्मा समितीनं आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रव्यापी बंदचं आवाहन केलं आहे

या मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली असून याठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सात दिवसांसाठी जमावबंदी लागू केली आहे

या प्रकल्पाअंतर्गत एकूण तीन उपाहारगृहांना परवाना देण्यात आला असून त्यातली दोन गेट वे ऑफ इंडियाजवळ तर एक गिरगाव चौपाटीजवळ असणार आहे मुंबई ते घारापुरी रोप वे आणि मुंबई बंदरात अद्ययावत रुग्णालय बांधण्याच्या कामाच्या निविदा काढण्याचा शुभारंभही गडकरी करतील

देशातल्या स्टार्ट अप उद्योगांना विकसित होण्यास मदत करण्यासाठी आपलं मंत्रालय उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ई

पलानीस्वामी यांच्याशी दरध्वनीवरुन संपर्क साधून सर्वप्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं राज्य सरकारनं या आपत्तीमध्ये मृतांच्या नातेवाईकास दहा लाख तर गंभीर जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे

काल या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष वसंत पाटील शिक्षक आमदार ना गो गोणार मुख्याध्यापक महामंडळ संस्थापक सदस्य रावसाहेब आवारी यांच्यासह दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया उपस्थित होते सिसोदीया यांनी आपल्या भाषणात देशाला स्वतंत्र शिक्षण मंत्रालयाची गरज असून प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियतीमुळे शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील असं नमूद केलं संमेलनात मार्गदर्शनपर सत्रात बोलतांना राज्य शिक्षण संचालक गंगाधरराव म्हमाणे यांनी प्रशासकीय सुधारणांसाठी मुख्याध्यापकांनी कर्तव्य समजून काम करण्याचं आवाहन केलं

प्ढच्या फेरीत सरिता देवीची लढत आयर्लंडच्या केली हेरिंग्टन बरोबर तर मनिषाची लढत कझाकिस्तानच्या विश्वविजेत्या दिना झोलामनशी होणार आहे